मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षाचे ज्येष्ठ नेते नीतीन गडकरी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला उस्मानाबाद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला भारतीय जनता पक्षानं आज उमेदवारांची चौथी यादी आज सकाळी जाहीर केली यामध्ये पक्षाचे नेते विनोद तावडे तसंच प्रकाश मेहरा यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यांच्याऐवजी अनुक्रमे सुनील राणे आणि पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे निवडणुकीसाठी काम करण्याला आपण प्राधान्य देत असल्याचं भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अनेक लोक गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत आपणही तसंच काम करत राहू असं तावडे यांनी स्पष्ट केलं विधानसभा निवडणुकीत पक्षाला दोन तृतीयांश बहुमताने निवडून आणू असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला

मेहता यांच्याऐवजी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या कारणावरून मेहता यांच्या निदर्शकांनी आज शहा यांच्या वाहनाची नासध्स केल्याचं वृत्त आहे मेहता यांनी समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला याच गदारोळात पराग शहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले

रोहिणी खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत खडसे कुटुंबीयांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं रोहिणी खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील

ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते कोथरुड मतदार संघातून महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महाराष्ट नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस राष्टवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा असल्याचं पवार यांनी जाहीर केलं

ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते पक्षाकडून आपल्याला मिळत असलेली सापत्नभावाची वागणूक अशीच कायम राहिली तर लवकरच पक्षातून बाहेर पडण्याचे संकेतही निरुपम यांनी दिले सुमारे चार वर्ष मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळल्यानंतरही पक्षाकडून आपल्याला एकटं पाडलं जात असल्याचा आरोप निरुपम यांनी केला

पूर्वीच्या पाच पूर्णांक चाळीस शतांश टक्क्यांवरून रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के करण्यात आला आहे बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली रिजर्व्ह बँकेची रेपो दरातली ही सलग पाचवी कपात असून या वर्षभरात रेपो दर सुमारे एक पूर्णांक तीस शतांश टक्क्याने कमी झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

काळा पैसा वैध करण्यासंदर्भात ईडीने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून यासंदर्भात अधिक पुरावे जमा करण्यासाठी आज हे धाडसत्र राबवलं जात असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

जालना जिल्ह्यातले कथाकार शिरीष देशमुख यांचा फरदड हा कथासंग्रह अमरावतीच्या कवयित्री संघमित्रा खंडारे यांच्या थ्रीशोल्ड फ्रिक्केन्सी घेऊन हा कविता संग्रह आणि नाशिकचे कादंबरीकार तुकाराम चौधरी यांच्या पाड्यावरचा टिल्या या कादंबरीला हा प्रस्कार जाहीर झाला आहे